राज्यात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या इतर मागास वर्ग सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग विभागासाठी उपसचिव पदाच्या निर्मितीस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली प्णे महानगरपालिकेत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त महापौर मुक्ता टिळक यांनी पालिका भवन इथल्या त्यांच्या तैलचित्रास प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसंच सदभावना दिनानिमित्त प्रतिज्ञा घेतली याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त शान्तानु गोयल नगरसचिव सुनील पारखी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सद्धावना दिन उत्साहात संपन्न झाला कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर प्र कुलगुरू डॉक्टर एन एस उमराणी तसेच विविध विभागांचे प्रम्ख प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते

पूररेषा बदलण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याचं यावेळी सांगण्यात आलं

पथनाट्याद्वारे तेथील लोकांचं समुपदेशन केलं जाणार आहे याशिवाय गावातील स्वच्छतेचे प्रश्न मार्गी लावणे गावकऱ्यांच्या लहान मोठ्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे या गोष्टींवरही ते भर देणार आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर याच्या हत्येला आज सहा वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त पुण्यात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर एका अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होत दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात आठ संशयिताना अटक करण्यात आली असली तरीही तपास यंत्रणांना मुख्य सुत्राधारांपर्यंत अजूनही पोहोचता आलं नसल्याचं हमीद दाभोलकर यावेळी म्हणाले

साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख सुभाष वारे आदी यावेळी उपस्थित होते बीएस्सी ब्लेंडेड अभ्यासक्रमात असलेल्या समान ग्णपद्धतीम्ळे सावित्रीबाई फुले प्णे विद्यापीठ आणि मेलबर्न विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाचे आदानप्रदान होणे शक्य होणार असून भविष्यात याच प्रकारचे ब्लेंडेड अभ्यासक्रम कला आणि समाजशास्त्र शाखेतही राबवणार असल्याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर आणि मेलबर्न विद्यापीठाचे कुलगुरू डंकन मास्केल यांनी आज पुण्यात दिलं खडकी लष्कर छावणीच्या हद्दीत वाढलेली अतिक्रमणे प्रशासनातर्फे हटविण्यात येत असून यापुढेही ही कारवाई अधिक वेगाने करण्यात येणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे छावणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपाध्यक्ष आणि नगरसेवकांनी कारवाई केलेल्या ठिकाणांना भेटी देऊन पाहणी केली देहरोड आणि खडकी इथल्या दारुगोळा कारखान्यांच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचारी वर्ग संघटना मंगळवारी केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले देहरोड येथे मानवी साखळी करत सरकारचा निषेध नोंदवला तर खडकी येथे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले सर्व कर्मचाऱ्यांनी आजपासून एक महिन्याच्या संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती कामगार संघटनेचे रवींद्र रेड्डी यांनी दिली आहे

दरम्यान केंद्र शासनानं संपाची दखल घेतली असून संबधित पदाधिकाऱ्यांसमवेत तोडगा काढण्याकरीता संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांबरोबर उद्या एक महत्त्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली असल्याची माहितीही रेड्डी यांनी दिली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत